हविधर्मक राज्यघटनच्या मूलभूत वैशिष्ट्यचं उल्लघंन आह असं सांगत आर एस पी

तृणमूल काँग्रसच्चा चौगता रॉय यांनीही या विधस्त्रकाला विरोध कल्ला दक्षिण आशियाई दध्यांनी दहशतवाद आणि त्याला मदत करणा यांना नामोहरम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कले आहा आर्क गटाच्या स्थापना दिनानिमित्त सार्कच्या सचिवालयाला लिहिलखिा पत्रात त्यांनी या उपाययोजनांमुळज्ञिर्क वरचा विधास वाढण्यास मदत होईल असं म्हटलं आह आरताच्या सार्कमधल्या सहभागाला दहशतवादी कृत्य तसंच धमक्यांमुळखिरंवार आव्हानं दिल जात असल्याचं म्हणत त्यांनी पाकिस्तानलाही अप्रत्यक्षपण टिला लगावाला नागरिकत्व सुधारणा विधस्काला विरोध म्हणून विविध संस्थानी पुकारलख्वा बंदमुळ आसाममध जनजीवन विस्कळीत झालं आह आसामच्या वरच्या भागात दुकानं बंद ठ ण्यात आली असून रहदारीही बंद आह आजधानी गोहाटीमध झि बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही

आय टी

उन्नाव बलात्कार पिडीतली ती न्यायालयात जात असताना बिहार पोलिस क्षम्रितल्या तिच्या गावी जाळलं होतं त्यानंतर नवी दिल्ली शिल्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला

आय टी चौकशी करावी यामागणीसाठी दाखलझालस्खा याचिक्वर यस्त्रा बुधवारीसुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मान्यता दिली

नगर स्टडियमवर या स्पर्धेचं उद्घाटन होईल

राजकीय कोंडी संपवण्यात कायदा यंत्रणाना अपयश आल्यास जनतर्म नवीन सरकारी नसूर्ववाची थद्द निवड करावी असं झाईलच प्रधानमंत्री बेंजामिन नस्वान्हू यांनी म्हटलं आह संसद बरखास्त होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळ आपल्यात आणि प्रतिस्पर्धी बेंनी गेंत्स यांच्यात पुन्हा एकदा मतदान घ्यावं अशी मागणी नस्खान्हू यांनी क्ली फिनलँडच्या सोशल डस्क्रिट पक्षान प्रिधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड क्ली आहा फिनलँडच्या तिहासात मारिन या सर्वात कमी तरुण प्रधानमंत्री बनल्या आहस्त माजी प्रधानमंत्री ऐटी रिन्नड्रांनी विधासदर्शक ठराव ठरल्यानंतर मंगळवारी पदाचा राजीनामा दिला होता